तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा

या नव्या निर्बंधांअंतर्गत परराज्यातून येणाऱ्यांना आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे तसंच परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये आता फक्त दोन जणांना प्रवासाची मुभा असेल

तर बाकीचे सर्व निर्बंध पूर्वीप्रमाणेच असतील किराणा फळं भाजीपाला मांस मासे खाद्यपदार्थ तसंच कृषीविषयक दुकानं सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरु असणार आहेत

आमच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्यांवर आधारित हा वृत्तांत

उपलब्ध मात्रा मधल्यामधेच गायब होत असल्याच्याही बातम्या आहेत

पालिकेच्या यादीत मात्र अशा कोणत्याही उपकेंद्राचा उल्लेख नाही ऍपवर नोंदणी करूनही लस मिळाली नाही शिल्लक नाही असं उत्तर मिळाल्याचं कर्वेनगरच्या सम्राट अशोक शाळेतल्या केंद्रातून निराश होऊन परतणाऱ्यांनी सांगितलं परभणीत तर नेमक्या किती मात्रा उपलब्ध आहेत ते सांगायलाच प्रशासन तयार नाही

रांगा लावूनही लस मिळत नसल्यानं लोकांचा संयम सुटत चालल्याचं आमच्या अकोल्याच्या वार्ताहरानं कळवलं आहे देशात लसीच्या सर्वाधिक मात्रा देणाऱ्या महाराष्ट्राला पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेचं योग्य नियोजन करता आलं नाही असंच हा गोंधळ सूचित करतो आहे आणि त्यात ज्येष्ठ नागरिक भरडले जात आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी वैष्णवी कारंजकर पुणे

या रोगावर उपचार करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल तातडीची बैठक घेत याबाबतचे आदेश दिले या आजारावरच्या उपचारासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम कळवा रुग्णालयात तैनात करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला म्युकरमायकोसीस आजारासाठी लागणारी इंजेक्शन्स महाग असल्यानं त्यांचा काळाबाजार होऊ नये यासाठी त्यांचा पुरेसा साठा करण्याचे आदेशही शिंदे यांनी दिले

अशावेळी रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यात स्त्री राजसत्ता संस्थेच्या माध्यमातून रुग्णांच्या समुपदेशनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे या संस्थेच्या अध्यक्षा जान्हवी सावंत यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली आहे

आणि त्याचाच विचार करून आमच्या संस्थेनं निर्णय घेतला की जे काही कोविड सेंटर आहे कसा सेंटर आहेत रुग्णालये आहेत तिथे जाऊन त्या रुग्णांना मानसिक आधार देणं त्यांना कुठेतरी मोटिव्हेट करण हे काम आपण आपल्या संस्थेमार्फत करायचं आणि त्या दृष्टिकोनातून काळ पासून आम्ही हे काम सुरु केलय

त्यामूळे पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी घरच्या घरी गवती चहाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे ऐक्यात याबद्दलचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

रोग प्रतिकारशकी वाढवण्यासाठीचा पारंपरिक आणि नैसर्गिक उपाय म्हणून गवतीचहाचा यापर केला जातो त्यामुळे पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अनेक शैतकऱ्यांनी घरगृती स्वरूपात गवती चहाची लागवड केली आहे गवतीचहाची लागवड करण्यासाठी कोणतेही वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत त्याच्या एका काडीपासून त्याचा विस्तार होत जातो तसंच गवतीचहा कुठेही उगवून येतो त्यामुळे ही लागवड केल्याचं विक्रमगड इथले शेतकरी ज्ञानेक्षर जाधव यांनी सांगितलं पित्त डोकेदुखी अशा आजारांवर गवतीचहा हा उत्तम उपाय असल्याचं सांगत नागरिक गवती चहाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत तर कोरोनाच्या धास्तीमुळे रोगप्रतिकारशकी वाढवण्यासाठी तसंच आरोग्य टिकवण्यासाठी नागरिक असे वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीतू चावरे यांच्यासह वैष्णवी कारंजकर पुणे अंमळनेर इथं होणाऱ्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवावर गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाचं सावट आहे मात्र आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत स्तंभरोपणजागेवरच रथप्रजासमाधी मंदिराला पालखीची प्रदक्षिणा हे विधी होत आहेत कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही त्यामुळे यावर्षी देखील रमजान ईदचा सण घरी राहून शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करून साजरा करावा असं आवाहन राज्यपाल भागात सिंग कोश्यारी यांनी केलं आहे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला रमजान ईद निमित्त शुभेच्छा देत हा सन साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे कोविड भत्ता पिंपरी चिंचवड शहरातला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने वैद्यकीय क्षेत्रातल्या विविध पदांवर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी परिचारिका आणि चत्र्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांची तात्पूरत्या स्वरुपात नियूक्ती करण्यात आली आहे या सर्वांना आता मानधनाव्यतिरिक्त कोविड भत्ता देण्याचा निर्णय महापौर उषा ढोरे आणि पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना दरमहा पंधरा हजार रुपये परिचारिका वर्गाला दरमहा दहा हजार रुपये तर चत्र्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये असं या भत्त्याचं स्वरूप आहे